विधीमंडळ कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी या अधिवेशनात आणखी एका आठवड्याची वाढ करावी अशी मागणी सल्लागार समितीच्या बैठकीत केली

मात्र म्कणे धरणातल्या पाण्यावर नाशिक महापालिकेचं पिण्याच्या पाण्याचं आरक्षण असून जलवाहिन्यांच्या कामामुळे हे पाणी महापालिकेला मिळत नाही त्यामुळे सध्या नाशिक शहरासाठी सर्व पाणीप्रवठा गंगापूर धरणातूनच होत आहे अशा परिस्थितीत गंगापूर धरणात कमी पाणीसाठा असताना या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास नाशिक शहरासाठी पाणी कमी पडण्याची भिती आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे ही बाब त्यांनी जलसंपत्ती प्राधिकरणासह जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निदर्शनास आणून दिली त्यानंतर जलसंपदा विभागानं गंगापूर धरणातला विसर्ग थांबवण्याचा निर्णय घेतला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयातून यासंदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येणार नाही आता पालखेड समूहातून पाणी सोडण्यावर भर देण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्याचप्रमाणे ज्या भागाला दष्काळाच्या अधिक झळा पोहचत आहेत अशा ठिकाणी मदत पोचवण्यासाठी तांत्रिक नियमात न अडकता मदत देण्यासाठी काही नियम शिथिल केले जाणार आहेत त्यासाठी एक समिती गठित केली जाणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं

वस्तू आणि सेवा कर जीएसटी भरपाई अनूदान देताना आधार वर्ष महसुलाचं सूत्र प्रतिकूल ठरणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रकरणांमध्ये अनुदान मंजूरीचे अधिकार राज्य सरकारला मिळण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणेचा अध्यादेशही काल या बैठकीत निघाला शासकीय प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याबरोबरच संलग्न माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू करण्यासही आवश्यक पदनिर्मिती तसंच अन्षंगिक खर्चाला काल मंत्रीमंडळानं मान्यता दिली आयएनएस विराट ही युद्धनौका वस्तुसंग्रहालयात रुपांतरित करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला नागरिकांनी प्रद्षणमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबईत काल महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रद्षण मुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात ते बोलत होते ध्वनीप्रदूषण फटाके मुक्त दिवाळी आणि प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अशा मोहिमा यशस्वीपणे राबवण्यासाठी पर्यावरण विभाग झपाट्यानं काम करीत असून या सर्व मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावं असं ते यावेळी म्हणाले आपल्याकडे साजरे होणारे सण उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे केले तर हवा प्रदूषित होणार नाही असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यावेळी म्हणाले

यू टी एस या अॅपद्वारे तिकीट मिळणार असून हे अॅप ग्गल प्ले किंवा विंडोज स्टोअरवरुन डाऊनलोड करून घेता येईल कालपासून हे अॅप प्रवाशांकरता उपलब्ध झालं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

सरकार वापरत असलेला दष्काळसद्रश असा काही शब्दच नसून दष्काळ निवारणासाठी काहीही तरतूद करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करेपर्यंत काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरुच राहणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं तत्पूर्वी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथंही जनसंघर्ष यात्रेत ते सहभागी झाले होते बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबवलेल्या जलसंधारण कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विदेश दौऱ्यावर त्यांनी यावेळी टीका केली

याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत बोलतांना राज्य सभेचे विरोधी पक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारामुळे कुठलाही घटक समाधानी नसल्याची टीका केली

सरकारच्या विविध धोरणांवर त्यांनी यावेळी टीका केली प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते

याबरोबरच पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिकाही भारतानं तीन एकनं जिंकली

त्यानंतर भारतानं विजयासाठीचं हे माफक आव्हानं एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलं

परिवर्तन संस्थेचा नाट्य गौरव प्रस्कार काल औरंगाबाद इथं सुगावकर यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराला ते उत्तर देत होते आपली जडणघडण ज्यांच्यासमोर झाली त्यांनी दिलेला हा पुरस्कार मोलाचा असल्याचं ते म्हणाले पु ल देशपांडे जन्मशताब्दी निमित्त प् लं च्या नाटकांतले निवडक प्रसंग यावेळी सादर करण्यात आले जालना औद्योगिक वसाहतीतल्या स्टील कारखान्यांमध्ये राज्यभरातून भंगार घेऊन येणाऱ्या वाहनांची औरंगाबाद इथल्या वस्तू आणि सेवा कर विभागानं काल अचानक तपासणी केली

सहाय्यक आयुक्त धनंजय देशमुख यांनी काल ही माहिती दिली रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती

जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती नसल्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध देशमुख यांनी निषेध व्यक्त केला आहे

यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगरपालिकेचा समावेश आहे या निवडणुकीची आचारसंहिता कालपासून लागू झाल्याचंही त्यांनी सांगितलं